राज्याचा एकूण निकाल सत्त्याहत्तर पूर्णांक दहा टक्के इतका लागल्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल बारा पूर्णांक एकवीस टक्क्यांनी कमी आहे राज्यात निकालात या वर्षीही मु्लींनी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे अट्ट्याऐंशी पूर्णांक तीस टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे सदसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्केइतका लागला असल्याचं मंडळानं सांगितलं आहे औरंगाबाद विभागाचा निकाल पंचाहत्तर पूर्णांक वीसतर लातूरचा बहात्तर पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के इतका लागला आहे औरंगाबाद विभागात तीन लातूर विभागात सोळा तर राज्यभरात वीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ग्रण मिळवले आहेत

ग्रणपडताळणीसाठी तसंच छायाप्रतीसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी ही माहिती दिली आहे

भारतीय हवामान विभागानं पावसाच्या आगमनाची औपचारिक घोषणा काही वेळापूर्वी केली केरळमधल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे विलंबानं आला असला तरी देशभरात एकूण पाऊस सामान्यपणे चांगला राहील असंही हवामानविभागानं म्हटलं आहे पावसाच्या आगमनानं उष्णतेच्या लाटेत आणि दष्काळात होरपळणाऱ्या अनेक राज्यांना दिलासा मिळणार आहे

ते आज केरळ मधल्या ग्रुवायूर इथं एका सभेत बोलत होते आपण लोकसेवक असून लोकसेवेसाठी आय़ष्यभर समर्पित असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं या सभेआधी पंतप्रधानांनी ग्रुवायूरच्या मंदिराला भेट देऊन पूजा केली

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रथेमध्ये समाजाच्या सगळ्या स्तरांतल्या नागरिकांनी यात भाग घेतल्यास सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होईल असं सरकारनं म्हटल्याचं वृत्त आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या पाच जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या नौगाम शाहबाद भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान चकमक सुरू आहे या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असून अजून दोन ते तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या घेऱ्यात अडकले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे

वृत्तपत्र संस्था द्रचित्रवाणी आणि नभोवाणी वाहिन्या यांच्यासाठी प्रत्येकी अकरा प्रस्कार या अंतर्गत दिले जातील अशी घोषणा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत केली

या विमानासाठीची शोधमोहीम आज सहाव्या दिवशीही सुरू राहणार आहे सैन्यदल वायुदलासह पोलिस आणि स्थानिक लोकही अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात विमानाचा शोध घेत आहेत वायुदलाचं हे विमान आसामच्या जोरहाट विमानटळावरून उड्डाण केल्यानंतर गेल्या सोमवार द्पारपासून बेपत्ता आहे